चालू वर्षाच्या एप्रिलमध्ये परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या ढाका भेटी दरम्यान उभय देशांनी यासाठी करार केला होता

सिंग कालपासून राज्याच्या दौर्यावर आहेत दौर्याच्या सुरुवातीला त्यांनी रिजर्व बँकेचे गवर्नर उर्जित पटेल यांची भेट घेतली या भेटीतल्या चर्चेतले मुद्दे स्पष्ट नाहीत मात्र राज्यानं वित्तीय तुटीकडे द्र्लक्ष करत बाजारातून अतिरिक्त कर्ज घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे अध्यक्षांच्या या तीन दिवसीय दौर्यापूर्वी राष्ट्रीय संसाधन वाटप मंडळानं राज्याला महसूल तुटीच्या व्यवस्थापनात समस्या निर्माण झाल्या असून तूट भरुन काढण्याकरता कर्जावर अवलंबून राहावं लागत असल्याचं जाहीर केल्यामुळे खळबळ झाली मात्र राज्याच्या प्रयत्त्नांची दिशा योग्य असल्याचा निर्वाळा मंडळानं दिला

त्याच्या तयारीचा एक भाग म्हणून आयुक्तांचा हा दौरा आहे

ही केंद्र दर शनिवार रविवारी सुरू राहतील

एसएमएसव्दारे विद्यार्थी आपले नाव नोंदवून सराव केंद्राचा लाभ घेऊ शकतील असं शासनानं कळवलं आहे

भारताचा पहिला सामना आज हाँगकाँग बरोबर होणार असून उद्या पाकिस्तानशी गाठ पडणार आहे या सामन्यांचे धावत समालोचन आकाशवाणीवर साडेचार पासून ऐकता येईल चीनी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला चांगझू इथं आजपासून सुरुवात होत आहे भारतीय बॅडमिंटनपटू पी वी सिंधू आणि सायना नेहवाल पहिल्या फेरीत एकेरीमध्ये खेळतील सिंधूचा सामना जपानच्या सीना कावाकामी हिच्याशी तर सायनाचा सामना दक्षिण कोरिआच्या संगु जी ह्यून हिच्याशी होणार आहे किदम्बी श्रीकांत आणि एच एस प्रणोय यांचे सामने नंतर होणार आहेत